भारत आपल्या शेजाऱ्यांना प्राधान्य देतो हे या दौऱ्याने दाखवून दिलं आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे प्रधानमंत्री मोदी यांनी आज दुपारी कोलंबो बिल्या डिया हाऊस बिं श्रीलंकेतील भारतीय समुदायाशी संवाद साधला प्रधानमंत्री म्हणून दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतरच्या आपल्या या पहिल्याच विदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज सकाळी प्रधानमंत्री कोलंबो ॐ पोहोचले श्रीलंकेचे प्रधानमंत्री रनील विक्रमसिंघे आणि तिर ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं विमानतळावरून मोदी सेंट अँथनी चर्च कें पोचले तिथे त्यांनी ईस्टर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली प्रधानमंत्री मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली दहशतवाद निर्मूलनासाठीचे एकत्रित प्रयत्न हिंदी महासागर क्षेत्रातली सागरी सुरक्षा आणि आर्थिक विकासासाठीचे परस्परसहकार्य यांसह अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली या बैठकीनंतर मोदी यांनीश्रीलंकेचे विरोधी पक्षनेते महिंदा राजपक्षे आणि तमिळ नेते आर ए संपाथन यांचीही भेट घेतली श्रीलंका पुन्हा एकदा उभा राहील आणि दहशतवादी कृत्यं सारख्या भ्याड हल्ल्याने या देशाचे मनोधैर्य खच्ची होऊ शकणार नाही असा विश्वास मोदी यांनी ट्विट द्वारे व्यक्त केला मालदीव आणि श्रीलंका या दोन्ही शेजारी राष्ट्रांसोबत आर्थिक आणि सामरिक सहकार्यावर प्रधानमंत्र्यांनी भर दिला

आज संध्याकाळी प्रधानमंत्री तिरुपती धिल्या प्रसिद्ध वेंकटेश्वर मंदिरात प्रार्थना करत आहेत केवळ निवडणूक काळातच नव्हे तर सतत जनतेची सेवा करणं हीच भाजपाची भूमिका असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे ते आज आंध्रप्रदेशात तिरुपती क्विं एका जाहीर सभेत बोलत होते पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रउभारणीसाठी बांधील असल्याचं ते म्हणाले लोकांच्या मनातल्या वाढत्या आकांक्षा देशाच्या उज्वल भवितव्याचं प्रतिक असल्याचं मोदी यांनी सांगितलं आंध्रप्रदेशाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना आंध्राच्या विकासासाठी केंद्राकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करायचं आश्वासन मोदी यांनी दिलं आहे प्रधानमंत्र्यांनी तिरुपती श्वे वेकंटेश्वराचं दर्शन घेऊन प्रार्थना केली बिहार वगळता अन्य ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा जनता दल युनायटेडने केली आहे पटना क्षे नीतीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणी बैठकीत निर्णय झाला आहे

बिहारमधे भाजप आणि जेडीयुत काहीही वाद नसल्याचंही नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं दरम्यान पक्षाचे सरचिटणीस के

त्यागी म्हणाले की निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण होईल यावर्षी विधानसभा निवडणूका होणार असलेल्या राज्यांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी घेतली नवी दिल्ली कें भाजपा मुख्यालयात झालेल्या या बैठकीला हरयाणा महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांचे भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हेसुद्धा बैठकीला उपस्थित होते केंद्र सरकारच्या प्रस्तावित राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा राष्ट्राच्या गरजा केंद्रस्थानी ठेवत तयार केला असून जागतिक स्तरावर उच्च दर्जाचे विदयार्थी घडवण्यासाठी तो उपयुक्त असल्याचं उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे ते आज बंगळुरु क्वें श्री सत्य साई उच्चशिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात बोलत होते भाषाधारित धोरणाबाबत नायडू यांनी सांगितलं की मातुभाषेला योग्य महत्व दिलं जात असलं तरी तिर भाषांच्या शिक्षणाद्वारे व्यावसायिकतेच्या आवश्यकतेवर भर दिल्यानंच बहुभाषिक जगात पुढे जायला मिळेल

पुणे शहरातल्या मुळा मुठा नद्या प्रदूषणमुक्त व्हाव्यात ही पुण्यातल्या जनतेची िछा असून मोदी सरकार ती पूर्ण करेल असं केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज पुण्यात वन भवन ििं मुळा आणि मुठा नद्यांच्या शुद्धीकरणाबाबत आयोजित आढावा बैठकीआधी बातमीदारांशी बोलत होते जायका बँकेकडून कर्ज उपलब्ध करूनही नदी शुद्धीकरण प्रकल्पाला उशीर का लागला याविषयी त्यांनी बैठकीत विचारणा केली

केंद्र सरकार आणि आसमाच्या राज्य सरकारनं सुरु केलेल्या असंख्य प्रकल्पांमुळे राज्यातल्या सर्व नागरिकांचा विकास होईल असं भाजपाचे आसाममधले प्रवक्ते डॉ नुमल मोमीन यांनी म्हटलं आहे आरोग्य शिक्षण उद्योग व्यवसाय आणि पायाभूत सोयीसुविधांच्या विकासावर सरकारचा भर असल्याचं मोमीन यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं केंद्र सरकाराच्या प्रस्तावित प्रकल्पाअंतर्गत राज्यात येत्या चार वर्षात पर्यावरणप्रक श्रेनॉलची निर्मिती केली जाईल असं त्यांनी सांगितलं

निवडणूका संपल्यानंतरही पश्चिम बंगालात हिंसाचार स्रुच असल्यानं केंद्रानं चिंता व्यक्त करुन राज्य सरकारला निर्देश जारी केले आहेत गेले काही आठवडे सुरु असलेल्या हिसांचारावरुन पश्चिम बंगाल सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात तसंच लोकांमधे विद्वास जागवण्यात अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे

याआधीही पश्चिम बंगालात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत केंद्रीय गृहमंत्रालयानं पश्चिम बंगाल सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं कठोर आदेश दिले आहेत आसामला अत्यूच्च दर्जाचे अंतर्गत जलमार्ग लाभले असून या क्षेत्रासाठी अत्यंत कमी दरात वाहतुकव्यवस्था उपलब्ध करुन सामाजिक आर्थिक विकासात हे मार्ग महत्वाची भूमिका बजावू शकतात असं आसामचे परिवहन मंत्री मोहन पटोवरी यांनी सांगितलं आहे

जून महिन्याच्या अखेरीला जपानच्या ओसाका ी होत असलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच विषयांवर एकमत घडवण्याच्या उद्देशानं आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे

व्यापारात आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या सहकार्यात वाढ होण्याबाबत झालेल्या चर्चेत सहभाग घेतल्याची माहिती गोयल यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे

भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला रोहीत शर्मा आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीनं भारताला चांगली सुरुवात करुन दिली